प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली नागरी सहकारी बँका आणि बहराज्यीय सहकारी बँका रिझर्व बँकेच्या थेट देखरेखीखाली आणण्याचा निर्णयही या बैठकीत झाला या संदर्भात लौकरच अध्यादेश निघेल असं ते म्हणाले

शेतकरी उत्पादक कंपन्या तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना हे कर्ज उपलब्ध असेल

ब्डीत कर्जात समावेश नसलेल्या सर्व खातेदारांना त्याचा लाभ मिळेल कर्जाची परतफेड वेळेवर करण्यासाठी त्यामुळे प्रोत्साहन मिळेल असं जावडेकर म्हणाले

अंतराळ क्षेत्रात खाजगी उद्योगाच्या सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या निर्णयावर या बैठकीत शिक्कामोर्तब झालं अण्शक्ती आणि अंतराळ विज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी या वार्ताहर परिषदेत सांगितलं की अंतराळ विषयक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी सरकार भारतीय राष्ट्रीय अंतराळ प्रोत्साहन आणि प्राधिकरण केंद्राची स्थापना करणार आहे यापुढं प्रवठ्यापेक्षा मागणीवर आधारित अंतराळ मोहिमा करण्यावर भर राहील असं ते म्हणाले केंद्रीय मंत्रीमंडळाने आज घेतलेल्या निर्णयांम्ळे कष्टाळू शेतकऱ्यांना शेती आधारित उद्योगांकरता मदतीचा हात मिळेल अशी प्रतिक्रीया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे शिश् कर्जांवरच्या व्याजात सवलतीचा फायदा स्क्ष्मलघ् आणि मध्यम उद्योगांना होईल असं त्यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांचंही त्यांनी स्वागत केलं आहे पीककर्ज देण्यात टाळाटाळ करणाऱ्या बँकाविरोधात गून्हे दाखल केले जातील असा इशारा गृहमंत्री अनिल देशम्ख यांनी दिला आहे पीककर्ज देण्याबाबत अनेक राष्ट्रीयकृत बँकाविरोधात तक्रारी आल्याचं देशमुख यांनी प्रसिदध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे राज्य सरकारनं विशेष आदेश जारी केल्यानं शेतकऱ्यांना विना अडथळा कर्ज उपलब्ध होईल असं त्यांनी सांगितलं